काल मुंबईत मंत्रालयात सीमाप्रश्नासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते या प्रकरणी एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले सीमाप्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं मुख्यमंत्री स्वतः यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने प्राप्त निवदनं आणि तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल माहिती तंत्रज्ञान विभागाचा आढावा घेतला त्यावेळी हे निर्देश दिले पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातल्या पश्रसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईन घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा पद्धतीबाबतच्या तक्रारी आणि समस्यांबाबत तक्रारदारांसोबत आठवडाभरात बैठक घेतलीं जाईल आणि त्या अन्षंगान सर्व उपाययोजना करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरक्षा प्रणालीच्या केंद्राचं उद्घाटन झालं राज्य शासनाच्या डाटा सेंटरच्या सर्व्हरमध्ये सर्व शासकीय संकेतस्थळावरचा डाटा ठेवलेला असतो हा डाटा तसंच क्लाऊडवरील शासनाचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही बाह्य तसंच सायबर हल्ल्यापासून ही माहिती वाचवण्यासाठी हे सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आलं आहे

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांचं कर्तृत्व फक्त महाराष्ट्राप्रते मर्यादित नसून सर्व भारतियांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे त्यामुळे महाराजांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करावा असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं आहे राष्ट्वादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आपल्याकडे सत्ता स्थापनेचा दावा घेऊन आले होते असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते तीन पक्षांचं एकत्रित सरकार टिकू शकणार नाही आणि पक्षातल्या काही आमदारांना काँग्रेससोबत जायचं नसून ते भाजपसोबत येण्यास तयार आहेत आपण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यांशी बोललो आहोत असं अजित पवारांनी आपल्याला सांगितल्याचं फडणवीस म्हणाले या दरम्यान आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांशीही बोलल्याचं ते म्हणाले त्यानंतरच आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मात्र नंतर काय झाले हे अजित पवारच सांगू शकतील असं ते म्हणाले दरम्यान आमचा तो प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचं फडणवीस यांनी मान्य केलं

आंतरिक सुरक्षेसंदर्भात विविध मुद्यांवर काल दिवसभर चर्चा झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील या परिषदेला उपस्थित आहेत या तीन दिवसीय परिषदेचा आज समारोप होत आहे दरम्यान राज्य सैनिक कल्याण विभागाच्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधानांच्या हस्ते काल पुण्यात राजभवन इथं शुभारभ करण्यात आला मुंबईतही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा श्रभारंभ करण्यात आला आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन हे एक मोठं देशकार्य असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं

यावेळी वीरपत्नी वीरमाता शौर्य पदकधारक आणि दिव्यांग सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला सैनिक कल्याण विभागाचे विशेष गौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले

ते काल जळगाव इथं भाजपच्या उत्तर महाराष्ट्र गाभा समितीच्या बैठकीत बोलत होते खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा विधानसभा निवडणूकीत उत्तर महाराष्ट्रातून पराभव झाला आहे पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी पराभवास जबाबदारांची नावं उघड करण्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या पाश्वभूमीवर बोलताना खडसे यांनी प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिली तर हे प्रावे आपण जनतेसमोर मांड्र असंही नमूद केलं

डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

सेलू परभणी पूर्णा इथल्या उड्डाणपुलांचं काम लवकरच स्रु करण्यात येईल असं खासदार जाधव यांनी यावेळी सांगितलं येत्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिल

शिंगोली या गावची मोजणी झाली असून चार गावची मोजणी बाकी असल्याचं रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर सर्व यंत्रणांमध्ये योग्य समन्वय ठेवावा आणि शासनाच्या योजना तसंच सुविधा समाजघटकांपर्यंत पोहचवाव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आगामी काळात मुलींच्या शिक्षणांतील गळती थांबविण्यासाठी प्रयत्न करू असेही आमदार देशमुख यांनी सांगितलं

प्रसिध्द कवयित्री आणि लेखिका नीरजा या महोत्सवाच्या अध्यक्ष असून कवी आमदार लहू कानडे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना गो नांदापूरकर सभाग़हात सकाळी साडे दहा वाजता सुरूवात होणाऱ्या या महोत्सवात परिसंवाद प्रकट मुलाखत आणि निमंत्रित कवींचे कविसंमेलन होणार आहे

आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी काल ही माहिती दिली शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल लिंबोटी कालवा समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला बीड जिल्हा क्रीडा संकुलात स्वच्छता मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत काल चित्र रंगवा उपक्रम घेण्यात आला क्रीडा संकुलामध्ये नियमित सरावाला येणाऱ्या विविध खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिक प्रशासकीय अधिकारी तसंच कामगारांनी या उपक्रमात सहभागी होत क्रीडा संकुलाच्या भिंतीवर विविध चित्रं रंगवली क्रीडा संकुलाच्या परिपूर्ण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केल्याचं जिल्हाधिकारी अस्तिकक्मार पांडेय यांनी यावेळी सांगितलं

शहरातल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावरून ही साडे तीन किलोमीटर अंतराची दौड आज सकाळी सुरू झाली

यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिस जवानांनी मुदखेड शहर आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या घायगावच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे

भारत वेस्ट इंडिज टी ट्वेंटी मालिकेतला द्रसरा सामना आज तिरूवअनंतपुरम इथं खेळला जाणार आहे तीन सामन्याच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे